नवी मुंबईतलं केंद्रीय मत्स्य तंत्रज्ञान संशोधन केंद्र मत्स्य विद्यापीठात विलीन करु नयञिशी मागणी राज्यातल्या मचिछमार आणि मत्स्य उत्पादक शक्किन्यांनी कल्नी आहा हिक्किंद्र विलीन कल्नी तर राज्यातल्या मत्स्य व्यवसायावर दुष्परिणाम होऊन नुकसान होईल अशी तक्रार करणारं निवद्वि त्यांनी काल गृहराज्य मंत्री दीपक क्सिरकर यांना दिलं